देशाची परंपरा कलासंस्कृती खादयसंस्कृती आणि भावबंधाचं थक्क करणारं दर्शन हुनरहाटमधे घडलं असं ते म्हणाले

देश समजून घ्यायचा असेल तर अशा प्रदर्शन आणि जत्रांना प्रत्येकानं जायला हवं असंही मोदी म्हणाले जो देश फिट आहे तो नेहमीच हिट राहणार तेव्हा देशाच्या भौगोलिक विविधतेमुळे लोकांनी आपल्या जीवनाला धाडसाची साहसाची जोड द्यावी असा सल्ला त्यांनी दिला वयाच्या बाराव्या वर्षी दक्षिण अमेरिकेतल्या सर्वात उंच शिखरावर चढाई करणाऱ्या काम्या कार्तिकेयनं जे यश मिळवलं त्याबद्दल सर्वांनाच तिचा अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं इस्रोनं सुरु केलेला युविका अर्थात युवा विज्ञानी कार्यक्रम प्रशंसनीय असून सरकारच्या जय जवान जय किसान आणि जय संशोधन या उद्दिष्टांशी समन्वय साधणारा असल्याचं त्यांनी सांगितलं नवीन भारतातल्या महिला सर्व आव्हानांना तोंड देत समाजात सकारात्मक बदल घडवत असल्याचं त्यांनी अभिमानानं सांगितलं सरकारच्या मदतीनं आदर्श जीविका महिला मलबरी उत्पादन समूहाच्या माध्यमातून अर्थार्जन करणा या बिहारमधल्या पूर्णियाच्या महिलांचा उल्लेख मोदी यांनी आवर्जून केला

प्रधानमंत्र्यांनी आगामी होळी गुढीपाडवा रामनवमी या उत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान उद्या गुजरातमध्ये अहमदाबादमधल्या मोटेरा इथल्या सरदार पटेल स्टेडिअम या जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मद्यानात नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या एक लाखांहून अधिक लोकांच्या जनसमुदायाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ट्रम्प एकाच मंचावरून संबोधित करणार आहेत हा कार्यक्रम संपल्यानंतर ट्रम्प उद्या संध्याकाळी उत्तरप्रदेशात आग्रा इथल्या ताजमहालला सहकुटुंब भेट देणार आहेत ट्रम्प यांच्या या भेटीसाठी आग्राही सज्ज झालं आहे विविध चित्र आणि आकर्षक रंगरंगोटीनं भिंतीचं सौंदर्यीकरण केलं आहे तसंच ताजमहालाच्या परिसरात फुलांची आरासही केली आहे ट्रम्प इथे सुर्यास्तापूर्वी आपल्या कुटुंबियांसोबत तासभराचा वेळ व्यतित करणार आहेत दिल्लीतही ट्रम्प परिवाराच्या स्वागताची तयारी दिल्ली शाळेनं केली आहे ट्रम्प यांच्या या भारतभेटीदरम्यान आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्रासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे दहशतवादाचा बिमोड आशिया प्रशांत क्षेत्रात शांतता आणि समृद्धता जपणं अशा अनेक मुद्यांच्या बाबतीत भारत आणि अमेरिकेच्या हितसंबंधात अभूतपूर्व समानता आहे समान मूल्यांवर आधारित ही धोरणात्मक भागीदारी एकविसाव्या शतकात अशीच कायम वाटचाल करण्यासाठी सज्ज झाली असल्याचं अमेरिकेच्या अध्यक्षीय कार्यालयानं म्हटलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी देश उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ट्रम्प यांची अहमदाबाद इथं उद्या ऐतिहासिक कार्यक्रमानं सुरु होणारी भारतभेट गौरवास्पद असल्याचं मोदी यांनी सांगितलं शेतक यांची कर्जमाफी योजना तीन महिन्यात पूर्ण करणार आणि कर्जमाफी झालेल्या शेतक यांची पहिली यादी उद्याच जाहीर करणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे ते आज मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला वार्ताहर परिषदेत बोलत होते

गिरणी कामगारांच्या घरासाठी येत्या एक मार्चला सोडत काढली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले आमचं सरकार घोषणा करणारं नाही तर अंमलबजावणी करणारं आहे असं सांगून त्यांनी शिवभोजन योजना राज्यात चांगल्या प्रकारे सुरु असल्याचं सांगितलं महिला अत्याचाराबाबत सरकार संवेदनशील आहे असंही ते म्हणाले

ते काल जम्मू इथं एका कार्यक्रमात बोलत होते स्थानिक जमीन मालक आणि बेरोजगारांच्या हितासाठी अशाप्रकारचे कायदे आणावेत अशी मागणी या क्षेत्रातून सातत्यानं केली जात होती या कायद्यांसंदर्भातली अधिसूचना जारी झाल्यानंतर स्थानिक युवकांना दिलेल्या आश्वासनापेक्षाही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वासही सिंह यांनी व्यक्त केला या कार्यक्रमादरम्यानच वक्तिनिक आणि औद्योगिक संशोधन परिषद जम्मू इथली भारतीय एकीकृत वद्यक्रे संस्था आणि इंडस स्क्रिया क्रिडिक्टिया औषध कंपनीदरम्यान परस्पर सहकार्यानं वज्ञनिक संशोधनासाठी महत्वाचा करारही करण्यात आला सामान्य माणसाला न्याय सुलभ होण्यासाठी अनेक पुरोगामी सुधारणा हाती घेतल्याबद्दल सर्वोच्च न्यायालय प्रशंसेला पात्र असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय न्यायालयीन परिषदेच्या समारोप सत्रात बोलत होते जध्वीविधता तसंच शाश्वत विकासाकडेही सर्वोच्च न्यायालय संवेदनशीलतेनं बघत असल्याचं त्यांनी सांगितलं कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी दोन दशकांपूर्वी मार्गदर्शक तत्वं आखण्यापासून या महिन्यात लष्करातसुद्धा महिलांना समान दर्जा प्रदान करण्याबाबत निर्देश जारी करण्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयानं पुरोगामी सामाजिक परिवर्तन घडवल्याचं ते म्हणाले लैंगिक समानतेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नेहमीच स्वयंस्फूर्तीनं पुरोगामी निर्णय घेतल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं सरकारनं रोजगाराला भाषेशी जोडावं असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते आज तेलंगणात वारंगळ इथं एका शिक्षण संस्थेच्या अमृतमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते सर्व प्रकारच्या सामाजिक भेदभावाचं उच्चाटन करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्यामधे शिक्षकांची भूमिका सर्वोच्च असल्याचं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले मातृभाषेच्या वापराला चालना मिळावी यासाठी केंद्रं आणि राज्य सरकारांनी रोजगाराला अनिवार्यपणे स्थानिक भाषांशी जोडांव अशी सूचना त्यांनी केली दक्षिण कोरियामधे नोवेल कोराना विषाणूग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्यानं अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे राष्ट्रासाठी पुढचे काही दिवस सतर्कतेचे असल्याचं दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांनी आज सरकारी बठ्कीनंतर सांगितलं

डायमंड प्रिसेंस या जहजावरुन उतरवण्यात आलेल्या महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचं जपाननं आज जाहीर केलं यापूर्वीच्या चाचणीत तिला कोरोनाची लागण झाली नसल्याचं निष्पन्न झालं होतं युरोपात सर्वप्रथम इटालीमधे कोरोना संसंगानं दोनजणांचा मृत्यू झाला असून अनेकजणांना या विषाणूची बाधा झाली आहे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकार विशेष काळजी घेत असल्यांच इटालीच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे इराणमध्ये कोरोना विषाणुमुळे पाचजणांचा मृत्यू झाल्यामुळे सरकारनं शाळा विद्यापीठं आणि सांस्कृतिक केंद्र बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत कोरोनामुळे मृत्यूची नोंद झालेला मध्यपूर्व आशियातला इराण हा पहिलाच देश आहे इराकनं इराणला जाणारी विमानसेवा बंद केली आहे आफ्रिकेत एकट्या इजिप्तमधे कोरोना बाधित रुग्ण सापडले असले तरीही जागतिक आरोग्य संघटनेनं सर्वच आफ्रिकन देशांना सतर्कतेचा सल्ला दिला आहे इराणच्या वायव्येला आज सकाळी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानं शेजारच्या तुर्कस्थानमधल्या आठ जणांचा मृत्यू झाला तुर्कस्तानच्या अधिकृत वृत्तसंस्थेनं तुर्कस्तानचे आरोग्यमंत्री सुलेमान सोयलू यांच्या हवाल्यानं या बातमीला पृष्टी दिली आहे

नेवाडा कॉकस या महत्वाच्या निवडणुकीत विजय मिळवत अमेरिकेचे डेमोक्रविक पार्टीचे सिनेटर बर्नी संडिर्स यांनी येत्या नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुकीतल्या आपल्या उमेदवारीच्या दाव्याला पुष्टी मिळवल्याचं मानलं जात आहे सर्विर्स यांनी यापूर्वीच डेमोक्रीतिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या दावेदारीसाठी न्यू हस्तिशायर मधल्या निवडणुकीत विजय मिळवला आहे